दसऱ्यानिमित्त आयोजित रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी जमलेले नागरिक रेल्वेरुळांवर उभे असताना आलेल्या भरधाव रेल्वेगाडीखाली चिरडले गेले असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना राज्यसरकारनं प्रत्येकी पाच लाख रुपयांची तर केंद्रसरकारनं दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्विर नेत्यांनी अपघाताबद्दल शोक भावना व्यक्त केल्या आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत श्रीलंकाचे प्रधानमंत्री रानील विक्रमिसंघे यांच्याशी चर्चा करणार आहेत भारताच्या सहकार्यानं श्रीलंकेतील जाफनामध्ये उभारण्यात येणाऱ्या घरक्ल प्रकल्प योजनेचा दोन्ही नेते आढावा घेणार आहेत मुंबई ते गोवा या भारतातल्या पहिल्या प्रवासी क्रूझसेवेचं आज केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होणार आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट माझगाव याठिकाणी हा कार्यक्रम होईल यावेळी जवाहर द्वीप धिं एका विकास प्रकल्पाचं भूमीपूजन आणि नवीन बंकरिंग टर्मिनलचं उद्घाटनही होणार आहे दुरूस्तीच्या कारणास्तव उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेमार्गावर ठाणे ते कल्याणदरम्यान उद्या सकाळी साडेदहा ते साडेतीन वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर देखभाल आणि दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत त्यामुळे या मार्गावरील वाहतूक डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे

परिणामी या मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून चालवण्यात येईल हार्बर रेल्वेमार्गावर सकाळी साडेअकरा ते साडेचार वाजेपर्यंत पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद राहील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी वाशी आणि ठाणे वाशी नेरूळ मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार असल्याचं रेल्वेप्रशासनान प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे भारतीय खेळाडू सायना नेहवाल आणि किंदबी श्रीकांत यांनी डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे